टी

संसदीय कार्य मंत्री अनंत कुमार यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती देताना सांगितलं की या दरम्यान अठरा दिवस कामकाज होईल तिहेरी तलाक ततीय पंथीय यासंबंधीची विधेयकं सरकारतर्फे संसदेत मंजुरीसाठी मांडली जाण्याची अपेक्षा आहे

बॅंकेच्या तिसऱ्या वार्षिक बैठकीत काल मुंबईत बॅंकेचे उपाध्यक्ष डी

पांडियन यांनी ही घोषणा केली ही बैंक अल्पावधीत परिपक्व झाली असून जगातील एक सर्वात मोठी पायाभूत सुविधा वित्त पुरवठादार म्हणून वेगानं प्रगती करत असल्याचं अर्थ मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे बँकेच्या तिसऱ्या बैठकीदरम्यान काल मुंबईत ते वार्ताहर परिषदेत बोलत होते

या बैठकीतील शाश्वत पायाभूत सुविधा या विषयावरील परिसंवादात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्याच्या शाश्वत विकासासाठी पायाभूत सुविधांची कामं मोठ्या प्रमाणात सुरू केली आहेत

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या बैठकीचं औपचारिक उद्घाटन होणार आहे

सौदी अरामको कंपनीचे अध्यक्ष अमीन एच नसीर आणि संयुक्त अरब अमिरातीचे राज्यमंत्री तसच एडनोंक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुल्तान अहमद अल जबेर यांनी नवी दिल्लीत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या केल्या स्टार्टअप राज्य शासनाचा कौशल्य विकास विभाग आणि महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीनं संयुक्तपणे आयोजित केलेल्या महाराष्ट्र स्टार्टवप सप्ताहाचं उद्घाटन संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते काल मुंबईत झालं यावेळी कौशल्य विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई रबींद्रन आदी उपस्थित होते

रवींद्रन यांनी दिली प्लास्टिक शासनानं प्लास्टिक बंदीचा लोकाभिमुख निर्णय घेतला असून हा निर्णय जनतेच्या फायद्याचाच असल्याचं पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी काल मंत्रालयात सांगितलं

सध्या त्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध नाही अशा प्लास्टिकचं रिसायकलिंग कसं करणार याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यासाठी त्यांना तीन महिन्यांची मुदत दिली आहे उत्पादनाच्या ठिकाणी वस्तू पॅकेजिंगसाठी वापरले जाणारं प्लास्टिक हस्त गृह उद्योगांकडून होणारं पॅकेजिंग आणि ब्रॅन्डेड पॅकेजिंगकरिता उत्पादकांद्वारे वापरण्यात येणारं प्लास्टिक यावर बंदी नाही पॉलिथिन नौनओव्हन पिशव्यावर बंदी असुन त्याचं उत्पादन थांबवण्याच्या सुचना उत्पादकांना दिल्या आहेत प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचं स्वागत अनेक संस्था आणि मान्यवरांनी केलं असून आता मोठ्या प्रमाणात कापडी पिशव्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत असंही कदम म्हणाले प्लास्टिक प्लास्टिक बंदीच्या निर्णयामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीवर सर्व व्यापारी बंधूंशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढला जाईल असं स्पष्ट प्रतिपादन पुण्याचे संपर्क मंत्री गिरीश बापट यांनी काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना केलं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला प्लास्टिक बंदीच्या विरोधात काल पुण्यातील मिठाई विक्री करणाऱ्या दुकानदारांनी बंद पाळला इतर काही व्यवसायिकांनीही त्याला पाठिंबा दिला आहे या निर्णयाच्या विरोधात बेमुदत बंद पाळण्याचा इशारा व्यावसायिक संघटनांनी दिला आहे

टी च्या स्थानिक प्रशासनाने ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला होता त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे निर्देश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते

संपाशी काहीही संबंध नसताना हे कर्मचारी त्यात सहभागी झाल्यामुळं प्रशासनानं त्यांची सेवा समाप्त केली होती

मतदान झाल

मतमोजणी येत्या गुरुवारी होणार आहे

याच दिवशी बसई विरार महानगर पालिकेच्या एका रिक्त पदासाठीही मतदान होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज स सहारिया यांनी काल दिली

पुरस्कार प्ण्यातील आयसर संस्थेत कार्यरत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अरविंद नातू यांना जर्मनीचा क्रॉस ऑफ द और्डर औफ मेरिट हा पुरस्कार नुकताच पुण्यामध्ये जर्मनीचे मुंबईतील वाणिज्य दूत डॉक्टर युर्गन मोरहार्ड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला विशेषतः विज्ञान शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत जर्मनी सहकार्य दृढ करण्यासाठी डॉक्टर नातू यांनी केलेल्या अतुलनीय कामाबद्दल त्यांना हे अत्यंत प्रतिष्ठेचं पदक जर्मन सरकारतर्फे बहाल करण्यात आलं डॉक्टर नातू सध्या आयसर संस्थेत संशोधक आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत हत्या लातूर लातूरमधील एका खासगी शिकवणीचे संचालक अविनाश चव्हाण यांची रविवारी मध्यरात्री अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या घालून हत्त्या केली हल्लेखोरांच्या शोधासाठी पाच पथके नेमल्याची माहिती पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी काल दिली अपयात निपाणीजवळ काल सकाळी म्नालेल्या एका अपघातात बेगवान कंटेनरचा टायर फुटून तो एका जीपवर आदळल्यानं कोल्हापुरातील तिघांचा मृत्यू झाला अपयात तर पुणे सातारा महामार्गावर खेड शिवापूर टोलनाक्याजवळ काल संध्याकाळी एका मोटारीची उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात चार जण मृत्युमुखी पडले श्रूटिंग चॅम्पियनशीप नवी दिल्लीत झालेल्या कुमार सुरेंद्र सिंग शूटिंग चॅम्पियनशीप आणि ट्रायलमध्ये कोल्हापूरच्या अभिज्ञा पाटील हिने चार सुवर्णपदक पटकावली

अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल होत पावासामुळे झालेल्या विविध दुर्घटनामध्ये तिघांचा मृत्यू झाला नवी मुंबईतही पावसाने जोरदार हजेरी लावली कोकणाच्या अनेक भागातही मुसळधार पाऊस झाला पावसाने रायगडामधील जनजीवन विस्कळीत झाल असून कर्नाळयाजवळ पूल खचल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि धरण क्षेत्रातही काल दमदार पाऊस झाला नांदेड तसच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काल चांगला पाऊस झाला हवामान मान्सून काल उत्तर भारतात पुर्वेकडून पश्चिमेकडे पुढे सरकला महाराष्ट्र ग्जरातकडून उत्तरेकडे मात्र त्याची प्रगती झाली नाही त्यामुळे विदर्भाच्या उत्तर सीमेला अजूनही मान्सूनची प्रतिक्षाच आहे विदर्भात मान्सूनचा जोरही काल कमीच होता

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र पाऊस सार्वत्रिक होता काही ठिकाणी जोरदार सरी अनुभवास आल्या आज दिवसभरात कोकणात सर्वत्रपश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि बिदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार वृष्टी होऊ शकते